भारतातील लस विकसनाच्या प्रगतीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतला

जावडेकर यांचं आवाहन नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार

आणि आनंदवन इथल्या महारोगी सेवा समितीच्या म्ख्य कार्यकारी अधिकारी डॉ

यांची आत्महत्या

पृण्यातील जेनोव्हा बायोफार्मा बायोलॉजीकल ई आणि हैदराबादमधील डॉ रेड्डीज् प्रयोगशाळा येथे स्रू असलेल्या स्वदेशी लस विकसनाच्या प्रगतीचाही त्यांनी आज आभासी आढावा घेतला नियामक प्रक्रिया आणि संबंधित बाबींबाबतच्या सूचना आणि कल्पना कंपन्यांनी आपल्यासमोर मांडाव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी केले लस आणि तिची उपयुक्तता वाहतूक शीतसाखळी अशा संबंधित विषयांबाबत सर्वसामान्य लोकांना सोप्या भाषेत माहिती देण्यासाठी जास्त प्रयत्न करावेत अशी सूचनाही पंतप्रधानांनी केली

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि जेनोवा बायोफार्मा येथे भेट देण्यासाठी शंभर देशांचे राजद्रत येत्या चार डिसेंबर रोजी पृण्यात येणार आहेत

उपराष्ट्रपती एम वेन्कैय्या नायडू यांच्या नेतुवाखाली ही बैठक होणार आहे या संघटनेचे सदस्य असणाऱ्या रशिया चीन कझाकीस्तान किर्गीझस्तान ताजीकीस्तान आणि उझबेकिस्तान या राष्ट्रांचे पंतप्रधान यावेळी सहभागी होणार आहेत

प्रकाश जावडेकर केंद्र सरकारच्या कृषी कायदयाविरोधात गैरसमज न बाळगण्याचं आवाहन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे या कायदयांच्या विरोधात पंजाबच्या शेतकर्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जावडेकर यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून हे आवाहन केलं पंजाबमधल्या शेतकर्यांनी गेल्या वर्षीच्या तूलनेत यावर्षी अधिक धान्य बाजार समित्यांमध्ये किमान आधारभूत किमतीत विकलं असं नमूद करत जावडेकर यांनी या कृषी कायद्यांमुळे किमान आधारभूत किंमत आणि बाजार समित्या अबाधित राहणार असल्याचं स्पष्ट केलं चहाची विक्री देशातल्या सर्व रेल्वेस्थानकांवर प्लस्टिक कप ऐवजी मातीच्या भांड्यातून चहाची विक्री केली जाईल अशी माहिती रेल्वेमंत्री पिय्ष गोयल यांनी काल दिली प्लस्टिकमुक्त भारत अभियानाअंतर्गत उचलेलं हे एक पाऊल आहे असं ते म्हणाले

जागतिक स्तराचा विचार करता देशातल्या मृतांचा आकडा प्रति दशलक्ष नागरिकांच्या मागे कमी आहे

सर्व न्यायालयांचे न्यायाधीश आणि कर्मचारी पूर्ण क्षमतेनं दोन पाळ्यांत सकाळी अकरा वाजेपासून द्पारी दीड वाजेपर्यंत आणि द्पारी दोन वाजेपासून ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत काम करणार असल्याची माहिती उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक एस

दिघे यांनी दिली

मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विभागातील प्रशासन सज्ज आहे

मतदारांना मतदानापूर्वी थर्मल स्क्रीनिंग तसेच मास्कचा वापर करुनच आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे

हे सगळे जण पोलीस पथकासह रवाना झालेले आहेत

पदविधर मतदारसंघाची उद्याला मतदानाची प्रक्रिया आहे

मतदारांना एक आवाहन मी करू इच्छितो कि क्ढलाही पेन त्यांनी सोबत आणू नये तसंच मोबाईल स्दृधा त्यांना सोबत आणता येणार नाही मतदान केंद्राच्या आतमध्ये पेन आणि मोबाईल त्यांनी बाहेरच ठेवावे जर त्यांनी सोबत आणले असतील तर याठिकाणी मतदानाची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये वायलेट कलरच्या जो निवडणूक आयोगाने दिलेला पेन आहे त्याचाच वापर होणे अपेक्षित आहे

या निमिताने शहरातील सिंधी आणि शीख बांधवांच्या वतीनं ग्रुनानकजी यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली ब्लढाणा जिल्ह्यामध्ये प्रकाश पर्वानिमित ग्रुनानकजी यांची जयंती अत्यंत हर्षोल्हासात साजरी करण्यात आली खामगाव जळगाव जामोद चिखली देऊळगाव राजा सह अनेक ठिकाणी नानकजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नांदेड इथल्या सचखंड ग्रुद्वारासह ठिकठिकाणच्या ग्रुद्वारांमध्ये विशेष कार्यक्रमातून ग्रुनानक यांना अभिवादन केलं जात आहे

शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली त्यांनी स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी डॉ शीतल आमटे यांना नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले मृत्यूचे नेमके कारण अद्याप प्ढे आले नाही

शीतल आमटे या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या म्ख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य होत्या त्या गेल्या काही दिवसांपासून मानसिक ताणावात होत्या त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आणण्यात आला आहे त्या ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांची नात आणि डॉ

शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या

शीतल आमटे यांचे निधन हे धक्कादायक आणि वेदनादायी आहे महान समाजसेवक बाबा आमटे यांचा वारसा प्रढे चालविणाऱ्या शीतल यांच्या अकाली निधनाने राज्याच्या सामाजिक चळवळीचे कधीही भरून न येणारे न्कसान झाले आहे

त्यांना विनम्र श्रद्धांजली अशी शोकपूर्ण प्रतिक्रिया राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूरचे पालक मंत्री डॉ नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे